संवर्धन शाश्वात जीवन शैली आणि हरित विकास मॉडेल या मूल्यांवर आधारित हवामान कृतीचा भारत अवलंब करत आहे असं ते म्हणाले वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संवर्धन हा भारताच्या सांस्कृतिक नितीमूल्याचा एक भाग असल्याचं ते म्हणाले वन्यजीव संवर्धन तसंच देशात वन अच्छादीत क्षेत्रात वाढ करण्यासाठी आपल्या सरकरानं विविध उपक्रम हाती घेतले त्याचे परिणाम उत्साहवर्घक आहेत

लवकरच भारत सागरी कासव धोरण आणि सागरी त िव्यवस्थापन धोरण आणणार आहे

केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि सी एन

स्थलांतर करणारे पक्षी सस्तन प्राणी आणि जलचर प्रजातींना त्यांच्या स्थलांतर मार्गावर असलेला धोका वाढत चालला असून त्यांच्या रक्षणासाठी सर्व देशांनी काम करणं गरजेचं आहे असं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांविरुद्ध दिडशे नामांकित नागरिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं आहे या प्रस्थापितांमध्ये माजी न्यायमूर्ती अधिकारी लष्करी अधिकारी आदींचा सामावेश आहे या कायद्याविरुद्ध तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची विरुद्ध काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत असं या पत्रामध्ये नमूद केलं आहे या कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना ज्यांचा पाठिंबा आहे त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्रात केली आहे या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी भारत दौ यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधाना नवा आयाम मिळेल असं भारत अमेरिका धोरणात्मक आणि भागिदारी मंचाचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी म्हा ठिं आहे उभय देशांमधल्या विविध क्षेत्रातल्या संबंधांची प्रगती जाणून घेण्याची ही संधी आहे भारत प्रशांत क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा कायम राखणं ऊर्जा सहकार्य अधिक मजबूत करणं संरक्षण क्षेत्रात सहउत्पादन आणि सहविकासाच्या संधी विकसित करून द्विपक्षीय संबंध दृढ करण्याची संधीही ट्रम्प यांच्या भारत भे मुळे मिळणार आहे

मानवशास्त्राच्या भाषिक अहवालात ही माहिती दिली आहे

सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये चीन भाषा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर हिदी भाषा तिसऱ्या क्रमांकावर आहे

दहशतवादी संघाञांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी कडक उपाययोजना करुनही या दहशतवादी गाञा अजूनही निधी पुरवठा होत असून त्यांच्या बेकायदेशीर कारवाया सुरुच आहेत अशी माहिती आर्थिक कारवाई कृतीदलानं दिली आहे हे दल आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांना मिळणाऱ्या निधीवर बारीक लक्ष ठेऊन असतं दहशतवाद्यांना निधी देण्यासंदर्भात या दलानं कठोर नियम लागू केले आहेत भारताला लक्ष्य करणाऱ्या लष्कर ए तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघ ञांना पाकिस्तानकडून समर्थन मिळत आहे त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी भारतानं या दलाकडे केली आहे आर्थिक कारवाई कृती दलाची एका आठवड्याची परिषद सध्या पॅरिसमध्ये सुरु आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणा या मन की बात या कार्यक्रमात आपले विचार जनतेपुढं मांडणार आहेत

त्यात कोणते मुद्दे घ्यावेत याबाबत लोकांनी आपलं मत कळवावीत असं आवाहन मोदी यांनी केलं आहे

नमो एप किंवा माय गव्हद्वारेही आपली मतं कळवता येतील

नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या सरसका उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघ उनं इशारा दिला आहे

जपानप्रमाणे आणखी काही नव्या भागांमधे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व जहाजवाहतूक थांबवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघ जेनं फे ळून लावली आहे विमान आणि जहाजवाहतूकीवर घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाबाधित क्षेत्रात कारखानदारी आणि पर्यज उद्योग रोडावला आहे

त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे नमुने निर्दोष आढळल्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली

यात मालदीवचे सात नागरिक होते रेल्वेमंत्री पियूष गोयल आज तेलंगणा राज्यातल्या चरलापल्ली रेल्वे स्थानकावर सॉं आई र्मिनलची आणि येरगुं ते नंदयाल रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी करतील गुंतकल ते कलारू या मार्गाच्या दुतर्फा विद्युतीकरणाचं उद्वाउ व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत

काल प्रसिद्ध िनिसपू क्रोरिस बेकर यांनी ही घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेश संघाचे माजी कर्णधार सि व्हि वॉ यांनी हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना प्रदान केला